तसंच इलेक्टॉनिक व्यवहार रात्री बारा वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत सरकारी भरणा आणि पोचपावतीसाठी आवश्यक व्यवस्था केली असून आरटीजीएस आणि एनइएफटी या सुविधा देखील वाढवलेल्या वेळेत सुरू राहतील

या सुट्टीत गावांमधल्या स्वच्छता कार्यात युवकांना सहभागी करुन घेणं हा त्यामागचा उद्देश आहे शंभर तासांच्या या प्रशिक्षणात श्रमदान स्वच्छता सुविधांची निर्मिती व्यवस्था उभारणी आणि आसपासच्या गावांमधे स्वच्छतेच्या द्रष्टीनं वर्तनात बदल घडवून आणण्याची मोहिम यांचा समावेश आहे हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन श्रेयांक द्यायचं विद्यापीठ अनुदान आयोगानं मान्य केलं आहे

काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत दुर्गम आदिवासी भागांमध्ये केलेल्या सेवेचा सहान्भूतीपूर्वक विचार करून भरती प्रक्रियेबाबतचा प्रस्ताव तीन महिन्यात मंत्रिमंडळापुढे सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी संबंधितांना दिले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्ली इथं आपलं उपोषण मागे घेताच अहमदनगर जिल्ह्यातल्या राळेगणसिद्धी इथल्या ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला अण्णांना पाठिंबा म्हणून ग्रामस्थांनी साखळी उपोषण ग्रामसभा रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता

दुसऱ्या एका घटनेत शोपियान जिल्ह्यात लष्कराच्या गस्ती पथकावर संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केला शोपियान जिल्ह्यातच आज सकाळी दहशतवाद्यांनी सैन्यदलाच्या एका तात्प्रत्या शिबीराला आग लावल्याचं वृत्त आहे या हल्ल्यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही कुलगाममधे संशयित दहशतवाद्यांनी काल एका मदरसा शिक्षकावर गोळीबार केल्याचं वृत्त आहे

हे नागरिक नक्षलग्रस्त गावांमधले असल्याचं सुकमाचे पोलिस अधिक्षक अभिषेक मीणा यांनी सांगितलं या आत्मसमर्पणासाठी पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे

येशू ख्रिस्तांना सुळावर चढवण्यात आल्याच्या घटनेचं स्मरण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो यानिमित्तानं औरंगाबाद शहरातल्या चर्चमध्ये सकाळी प्रार्थना सभा घेण्यात आल्या

त्यामुळे दुधना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे शेतकऱ्यांनी नदीपात्रात जाऊ नये किंवा आपली जनावरे नदीपात्रात जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी तसंच नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याचा उपसा विद्युत मोटारीद्वारे कोणीही कोणत्याही प्रयोजनासाठी करु नये असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे